या लसीच्या यशस्वी चाचणीनंतर एकंदर पुरवठा आणि वितरण व्यवस्थेबद्दलही ते यावेळी संबंधितांशी चर्चा करतील नियोजित कार्यक्रमानुसार मोदी यांचं लोहगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर विशेष हेलिकॉप्टरमध्रन ते थेट सिरम इन्स्टिट्य्रटमध्ये जातील आणि सुमारे तासभर त्यांचा मुक्काम सिरम मध्येच राहणार आहे

त्यावेळीही प्रामुख्यानं कोरोना प्रतिबंधक लसीचं उत्पादन आणि वितरण प्रणालीवर चर्चा होणार आहे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

एक लाख रुपये मानपत्र शाल आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे

प्ण्यातील रूपी सहकारी बँकेवर रिझर्व बँकेने घातलेल्या निर्बंधाना तीन महिने मुदत वाढ देण्यात आली आहे

पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं आज मल्टी स्टेट पतसंस्था असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील कथित आर्थिक घोटाळा प्रकरणी जळगावमधील दोन व्यावसायिकांवर छापे टाकले या दोघांचीही चौकशी सध्या सुरू आहे पुणे जिल्ह्यात या पतसंस्थेविरूद्ध नोंदवण्यात आलेल्या तक्रारींच्या आधारे हे छापे घातल्याचं पोलिसांनी सांगितलं प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पुणे जिल्ह्यातील मोटार वाहन वितरक यांच्यावतीनं रस्ता सुरक्षाविषयक जनजागृती करण्यासाठी रांगोळी आणि किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे

सुद्रढ मन आणि शारीरिक शिक्षणाचे संस्कार महाराष्ट्रीय मंडळाने बालपणी केल्यानं आजही अनेक वर्षानंतर ही ऊर्जा अनुभवायला मिळत आहे अशी भावना ज्येष्ठ रंगकर्मी श्रीरंग गोडबोले यांनी काल पुण्यात व्यक्त केली महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीने दिला जाणारा कै रमेश दामले स्मृती प्राईड ऑफ महाराष्ट्रीय मंडळ हा पुरस्कार गोडबोले यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलग़रू डॉक्टर नीतीन करमळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला अध्यक्षस्थानी एअर मार्शल भ्रषण गोखले होते

जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे कोषाध्यक्ष स्वातंत्रसेनानी साथी एस

जोशी यांचे प्त्र अभय जोशी यांचं काल रात्री प्ण्यात दीर्घ आजारानं निधन झालं भारतीय वायुदलातून विंग कमांडर म्हणून निवृत्त झालेल्या अभय जोशी यांनी पाकिस्तानविरुध्दच्या दोन युध्दात सहभाग घेतला होता निवृत्तीनंतर एस

जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली हवामान पुणे शहर आणि परिसरामधील तापमानात पुन्हा झपाट्याने बदल होत असून दोन आठवड्यानंतर पुन्हा रात्रीचा किमान तापमानाचा पारा सरासरीच्या त्लनेत खाली गेला आहे त्यामुळे रात्री हवेत काही प्रमाणात गारवा जाणवतो आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत